परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संय्क्त् प्रोगामी आघाडीतल्या इतर घटकपक्षांशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन न करता भाजपसोबत सरकार स्थापन करावं असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं शिवशक्ती भीमशक्तीम्ळेच राज्यात सतांतर होऊन शिवसेना भाजप महाय्तीचं सरकार आलं शिवसेनेनं म्ख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडून द्यावा आणि उपम्ख्यमंत्री पद घेऊन एकत्र सरकार चालवावं म्ख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा फार आग्रह असल्यास भाजपनं एक वर्षासाठी म्ख्यमंत्री पद शिवसेनेला देऊन तडजोड करावी असं आवाहन आठवले यांनी केलं आपले आमदार फुटतील या भीतीमुळेच भाजपाचे नेते पुन्हा आमचंच सरकार बनेल असं वक्तव्य करत असल्याचं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलत होते भाजपाचे काही आमदार आणि अपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला भाजपाकडे संख्याबळ असेल तर ते राज्यपालांकडे सतास्थापनेचा दावा का करीत नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला अमरावती जिल्हा काँग्रेसम्क्त करण्याच्या वल्गना करणारे आता तोंडावर पडले असून जिल्हाच आता भाजपा म्क्त झाल्याची टीका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशम्ख यांनी केली आहे विधानसभा निवडण्कीनंतर प्रथमच बोलावलेल्या जिल्हा काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शहर काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यावर लक्ष देणार असल्याचं आमदार स्लभा खोडके यांनी सांगितलं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

आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की कोणत्याही विरोधी पक्षाशी य्ती करण्याची आम्हाला इच्छा नाही मात्र दोन हजार बावीसमध्ये होणारी मुंबई महापालिका निवडणुक भाजपा स्वबळावर लढणार आहे शिवसेना एनडीएमध्न बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपानं हा निर्णय घेतला आहे

एफआरपीन्सार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सांगली जिल्ह्यात आंदोलन केलं वांगी आणि पल्स रोडकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर अडवले आणि या वाहनांच्या चाकातील हवा सोडली उदगीर साखर कारखान्याकडे हे ट्रक जात होते अशी माहिती संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिली

अवकाळी पावसाम्ळे न्कसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य प्रशासनानं जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपये आर्थिक मदत तृटपूंजी असल्याचं सांगत मराठा क्रांती मोर्चा आणि शेतकरी संघटनांच्या वतीनं औरंगाबाद इथं क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली

अतिवृष्टीमुळे न्कसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस हजारांची तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घ्सणाऱ्या प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक बळजबरीनं घ्सण्याचा प्रयत्न करत होते सकाळपासूनच प्रहारच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले होते मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता

कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेत अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सदनातले दिवंगत सदस्य अरुण जेटली जगन्नाथ मिश्रा राम जेठमलानी ग्रुदास दासग्प्ता यांच्या निधनाबददल आदरांजली प्रस्ताव मांडला सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली अर्पण केली विरोधी पक्षनेते ग्लाम नबी आझाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव भारतीय रिपब्लीकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत खासदारांच्या आठवणींना तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला त्यानंतर नायडू यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतरही नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली त्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी माजी सदस्य सुषमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना आदरांजलीचा प्रस्ताव मांडला सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून आदरांजली अर्पण केली महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपती म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे शिवसेना खासदारांनी आज सकाळी संसद परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली खासदार संजय राऊत अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते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

उपराष्ट्रपती एम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

शेअर बाजारातल्या घसरणीमुळे ग्ंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला त्यामुळे विक्रीचा दबाव वाढून रुपया घसरल्याचं बाजारसूत्रांनी सांगितलं कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरसरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं